सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या घटनापीठानं काल हा निर्णय दिला निवृत्त न्यायमूर्ती खलिफुछ्छा यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीमध्ये आध्यात्मिक ग्रु श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ विधीज्ञ श्रीराम पंच् यांचा समावेश आहे न्यायालयानं आठवडाभरात समितीला चर्चा सुरू करण्यात सांगितलं असून चार आठवड्यांनंतर चर्चेचा अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत

या समितीकडून होणाऱ्या मध्यस्थी प्रक्रियेचं प्रसार माध्यमांनी वार्तांकन करू नये असे स्पष्ट निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

यामध्ये लातूर इथल्या मुकबधीर विद्यालयाला अनुदान तत्वावर मान्यता या शाळेतील कर्मचाऱ्यांच्या पदासह राज्यात सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती प्रमाणित कर्णबधीर तसंच मुकबधीरांना मोटार वाहन परवाना देण्यासह अनेक मागण्यांना काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

उद्योगांना देण्यात येणाऱ्या सामुहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत राज्य वस्तू आणि सेवा कर आधारित अनुदानं देण्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

राज्यातल्या सर्व नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना इमारतींच्या स्वयंप्नर्विकासासाठी प्रोत्साहन देण्यालाही मंत्रिमंडळानं तत्त्वत मान्यता दिली

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवण्यात येत असलेल्या आश्रमशाळांना पाचव्या तसंच सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं काल घेतला त्यानुसार प्राथमिक आश्रमशाळांना आठ टक्के तर माध्यमिक आश्रमशाळांना बारा टक्के अनुदान मिळेल गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना सुधारीत स्वरुपात राबवण्यासही काल मंत्रिमंडळानं मंजुरी दिली

प्रत्येक उपविभागात एका गोशाळेला अनुदान मिळेल

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसही मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली

जागतिक महिला दिनी काल मुंबईत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते या अस्मिता बाजार योजनेचा श्रभारंभ करण्यात आला त्यावेळी ही माहिती देण्यात आली

पाणी प्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

नवी दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या राहीबाई पोपरे आणि सातारा जिल्ह्यातल्या चेतना सिन्हा यांच्यासह राज्यातल्या सहा महिलांना गौरवण्यात आलं

जिल्ह्यातली सर्व ग्रामीण रुग्णालयं उप जिल्हा रुग्णालयं स्त्री रुग्णालयं तसंच जिल्हा रुग्णालयांमधून ही मोहीम राबवली जाणार आहे बीड जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने काल महिला दिनानिमित्त मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली बीड इथं दिव्यांग महिलांना आवश्यक साहित्याचं वाटपही करण्यात आलं

परभणी इथंही व्याख्यानं तसंच कर्तृत्ववान महिलांच्या सत्कारासह विविध उपक्रमांतून महिला दिन काल साजरा झाला

प्रभाग क्रमांक पाच मध्ये उभारलेल्या या प्रकल्पाचं जिल्हाधिकारी जी श्रीकांत आणि महापालिका आयक्त एम देवेंद्र सिंग यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं उमंग या नावानं हे उत्पादन अत्यल्प दरात प्रभागातल्या महिलांना घरपोच प्रवलं जाणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यात कालपासून राष्टीय पोषण अभियान पंधरवाड्याची सुरुवात झाली

पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन एकनं आघाडीवर आहे मालिकेतला चौथा सामना उद्या मोहाली इथं होणार आहे दरम्यान भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघादरम्यान टी ट्वेंटी मालिकेतला तिसरा सामना आज होणार आहे

या प्रकल्पासाठी देशभरातून निवडलेल्या एकूण नऊ संस्थांपैकी महाराष्टातून निवड झालेली सीएमआयए ही एकमेव संस्था आहे